डिजि डियाच्या संकल्पनेच्या अनुषगानं प्रथमच डिजि डिया पुरस्कारांची संपूर्ण प्रक्रिया नामांकनांपासून ते अंतिम पुरस्कार सोहळ्यापर्यंत ऑनलाईन पार पडली ई गव्हर्नन्समध्ये नवसंशोधन आणि सरकारी सेवा वितरण यंत्रणेच्या डिजिक्रि परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात

यासंदर्भात राज्य सरकारनं आज मार्गदर्शक सूचना जारी केली आहे

नववर्षाचं स्वागत शांततेनं आणि साधेपणानं करण्याच आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आहे कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जारी केलेले निर्बंध कायम आहेत या सूचनांची कार्किर अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातल्या सर्व पोलिस आयुक्त आणि अधिक्षकांना दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं

जमावबंदी असल्यामुळे रात्री घराबाहेर पडता येणार नाही परंतु सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर बंधनं आहेत राज्यातल्या पर्याज स्थळांवर देखील या नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे असंही ते म्हणाले गहू तांदूळ मका जव ऊस तसंच ज्वारी त्यादींपासून उत्तम दर्जाचं श्रेनॉल बनवण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया केंद्र सरकारच्या अर्थविषयक मंत्रीमंडळाच्या समितीनं संमती दिली आहे अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली

त्यामुळे परदेशातून येणाऱ्या कच्च्या तेलावरचं अवलंबित्व कमी करणं हा मुख्य उद्देश आहे केंद्रसरकार या अनुदानावरील व्याजाचं वहन करणार आहे देशात सर्वद्र वीज पोहचवण्यात केंद्र सरकारनं लक्षणीय यश प्राप्त केलं आहे असं केंद्रीय ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी आकाशवाणीचा दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं जात पडताळणीच्या अर्जांचं प्रमाण वाढल्यानं ऑनलाईन प्रक्रिया मंदावली आहे त्यामूळे आज आणि उद्या देखील राज्यातल्या सर्व जात पडताळणी समित्यांनी ऑनलाईनसह ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारावेत असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत मुंडे यांच्या निर्देशानुसार बार्टीमार्फत याबाबतचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेचा वेग मंदावल्याने तसंच ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मूदत संपत आल्यानं ऑनलाईनसोबतच ऑफलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारावेत अशी विनंती केली जात असल्यामुळे तातडीने हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंडे यांनी सांगितलं

प्रत्येक गाव वाड्या वस्त्यांना शहराशी जोडणारी सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचं मुख्य साधन असलेली परिवहन महामंडळाच्या लालपरी एस बस सेवेला अधिक सक्षम करणार असल्याचं प्रतिपादन परिवहनमंत्री आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आज केलं

भादुले यांनी यासंदर्भातली अधिसूचना आज जारी केली

राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही तरीही प्रयोगशाळांनी रुगणांचा आर मीसीआर अहवाल पाठवण्यात हलगर्जीपणा करु नये अशी सूचना आरोग्य मंत्री राजेश रिमे यांनी प्रयोगशाळांना केल्या आहेत

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आज पहा कारागृहामधून सुद्धि आलेल्या एकानं अडीच वर्षाच्या मूलीवर अत्याचार केला

जितेंद्र सिंह यांनी भाभा अणू संशोधन केंद्र मुंबईचे कौतूक केले सर्जनसाठी प्लाक हाताळणं खूप सोयीचं आहे आणि ते आंतरराष्ट्रीय दर्जाचं आहे या संदर्भात गेल्या वर्षी महिन्यात अण् ऊर्जा विभागाचे अध्यक्ष सहसचिव डॉ के एन व्यास यांनी अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ

रायगड जिल्ह्यातल्या मुरुड जंजिरा किल्ल्यावर पर्य जासाठी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर घातलेली बंदी पर्याक्र आणि स्थानिक व्यावसायिकांच्या मागणीनंतर मागे घेण्यात आली आहे रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी तसे आदेश दिले आहेत

अज्ञात दरोडेखोरांनी दुकानाच्या बाजूच्या गाळ्यातून गॅस का उच्या साहाय्यानं भिंत तोडून हा मुद्देमाल चोरला पोलिसांच्या माहितीनुसार या सारतीचा रखवालदार फरार असून त्याचा या दरोड्यात सहभाग असण्याची शक्यता आहे दारु पिऊन वाहन चालवणाऱ्यांच्या विरोधात ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे

न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांच्याकडून प्रत्येकी दोन हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पार्शील यांनी दिली